तोपर्यंत त्यांनी अपांरपरिक ऊर्जा प्रकल्प उभारुन भविष्यातली गरज पूर्ण करावी असं आवाहनही केलं वेळ आली तर मंत्रीपद सोडेन पण सिंधुदर्ग जिल्ह्यातल्या नाणार प्रकल्पाला विरोध करणा या कोकणवासीयांच्या पाठीशी उभा राहीनं अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानपरिषदेत दिली हा प्रकल्प केंद्राचा असल्यामुळे मुख्यमंत्री केंद्रसरकारशी चर्चा करुन याबाबत निर्णय जाहीर करतील असंही ते म्हणाले गुटखाबंदी विषयी कायद्यात सुधारणा करुन तो अधिक कठोर करण्याची तसचं गुटखा विक्री आणि तस्करी करणार्या अधिकार्यांवर कारवाई करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानपरिषदेत केली यावर बोलताना बापट यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असं आश्वासन दिलं जागतिक महिला दिनानिमित्त मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्यावतीनं आज स्त्री अस्मितेची नवी साद या विषयावर विधानभवनात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री वर्षा गायकवाड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी माटुंगा रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्टर ममता कुलकर्णी तसंच महिला पत्रकार यावेळी उपस्थित होत्या पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड ध्यें जागतिक महिला दिनानिमित्त उद्या महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी वैयक्तिक आरोग्यविषयक कार्यशाळा आयोजित केली आहे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं ग्रामसेवक अशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका तसंच बचतगटाच्या पदाधिका यांचा सत्कार केला जाणार आहे उद्याच्या जागतिक महिला दिनापासून पश्चिम रेल्वेच्या माट्गा रोड रेल्वे स्थानकाचा कारभार केवळ महिला कर्मचारी पाहणार आहेत

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे गेल्यावर्षी मध्य रेल्वेचं माटुंगा स्थानक हे देशातलं महिला संचलीत पहिलं स्थानक ठरलं होतं त्यात आता माटुंगा रोड स्थानकाची भर पडली आहे तसंच नागपूरजवळच्या अंजनी रेल्वेस्थानकाचा कारभारही उद्यापासून महिलांच्या हाती सोपवण्यात येणार आहे

काल विधानसभेच्या पटलावर हा अहवाल ठेवण्यात आला बालकांचं कुपोषण आणि कमी वजन या निकषांवर महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावर आहे खरी समस्या योजनांबाबत नसून त्यांच्या अंमलबजावणीत आहे असंही या अहवालात म्हटलंय लोकलेखा समितीनं या संदर्भात सरकारला तातडीच्या उपाययोजना करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र द्व्यम सेवा अराजपत्रित गट ब च्या संयुक्त पूर्व परिक्षाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे

मास्टर ऑफ डिझाईन आणि पी एच